याबाबतचा शासन शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली नागपूर जवळ गोरेवाडा इथं आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत असून त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अन्षंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे हे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र वनविकास महामंडळ नागपूर यांच्या अखत्यारीत असून तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी आणि सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही कार्यवाही सुरु आहे

हा प्रकल्प नागपूर शहरास लागुन असल्याने या प्रकल्पामुळे या भागात निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होणार आहेत

बाजारपेठेन्सार शेती पिकं घेतली तर उत्पादनाला चांगला भाव मिळतो यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी आणि फळपिकांचं उत्पादनही शेतकऱ्यांनी घ्यावं असं आवाहन ज्येष्ठ नेते खासदार खासदार शरद पवार यांनी केलं

उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं असंही ते म्हणाले

नेतार्जींची निस्वार्थ देशसेवा आणि अदम्य इच्छाशक्ती यांच्या सन्मानार्थ त्यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं याबाबतच्या अधिसूचनेत म्हटलं आहे

वस्तू आणि सेवा कर एअर वस्तू आणि सेवा कर जीएसटी महसूलाची तूट भरुन काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सहा हजार कोटी रुपयांचा बारावा साप्ताहिक हसा राज्यांना जारी केला आहे

या खिडकी मार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वतीनं केंद्राकडून कर्ज काढण्यात येत आहे

ई नाम कूषी मंडई एयर ई नाम या कृषी मंडयांच्या ऑनलाईन नोंदणीच्या पोर्टलवर आतापर्यंत देशभरातल्या एक हजार मंडयांनी नोंदणी केली असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली एक देश एक कृषी बाजार ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कैंद्र सरकारनं हे पोर्टल सुरु केलं होतं शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाचा योग्य भाव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचंही जावडेकर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं त्यांनी राज्यातले सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी द्रदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला शनिवारी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल त्यांनी यंत्रणेचं कौतुक केलं लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोवि पबद्दल त्यांनी माहिती घेतली ह्या ह्या पची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या त्या केंद्र शासनाला पाठवल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्वांनी पालन करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे या योजनेतून राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे अशा सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज मुंबई येथे केले

या प्रयोगाला अमेरिकेतील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला लेखिका शुभांगी भाभापे लिखित आणि सारिका पें से दिग्दर्शित नाटक स्वामी विवेकानंद चे मागील वर्षी मे ते जून मध्ये अमेरिकेत सुमारे दहा प्रयोग आयोजित करण्यात आले होते परंत् अचानक कोरोना महामारीच्या संकटाला संपूर्ण जगाला सामोरे जावे लागले आणि या नाटकाचे सर्व प्रयोग रद्द करावे लागले या परिस्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेत यास्तव्यास असलेल्या हेमा रचमाले यांनी लाइव्ह स्ट्रिमिंगची कल्पना मां ली

स्वामी विवेकानंद या नाटकाचे निर्मिती सूत्रधार संजय पें से होते तर नेपथ्य सतीश पें से यांचे आणि संगीत रेवा पें से यांचे होते

पुण्यात म्हाळूंगे बालेवा ी इथल्या श्री शिवछत्रपती क्री ा संकुलामध्ये खेलो इंगिया राज्य निपुणता केंद्राचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते यूवा खेळापूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत असून महाराष्ट्रालाही क्री ा क्षेत्रासाठी भरीव मदत करण्याचं आश्वासन रीजीजू यांनी दिलं

क्रिकेट एअर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेट सामन्यांचा बॉर्तर गावस्कर चषक जिंकून भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत हरवण्याची कामगिरी भारतानं दुसऱ्यांदा केली आहे या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे या संपूर्ण सामन्यात भारतीय संघानं आपल्यातला उत्साह आणि क्षमतांचं दर्शन घ वलं असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतरही भारतीय संघानं दर्दम्य आशावाद आणि जिद्दीच्या जोरावर कसोटी मालिका जिंकली ही अभिमानाची बाब आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे